मुख्यमंत्र्यांशी चर्चेची त्यांची ही चौथी फेरी होती मार्च महिन्याच्या प्रारंभी भारतासह अनेक देशांची स्थिती एकसमान होती मात्र वेळेवर योग्य निर्णय घेतल्यामुळे अनेक देशवासियांचे प्राण वाचवण्यात भारत यशस्वी ठरला आहे या विषाणुचा धोका अजूनही कायम असून सतत काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला देशात आतापर्यंत दोन वेळा टाळेबंदी लागू करण्यात आली असून अर्थव्यवस्था आणि कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं तसंच त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं आहे आणखी काही महिने कोरोना विषाण्चा परिणाम जाणवत राहील असं तज्ञांचं मत असून पुढचा काही काळ एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणं आणि मास्क लावणं कायम ठेवणं आवश्यक राहणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले आपल्या देशात अनेक लोक विद्यार्थी यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत त्यांना घरी आणायंच आहे विदेशातून अनेक भारतीयांना आणायचं आहे चाचण्या करून त्यांचं विलगीकरण करायचे आहे यासंदर्भात धोरण ठरवण्याविषयी पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे तसंच टाळेबंदी कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचं आहे टाळेबंदीही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आगामी काळात रेड ऑरेंज अणि ग्रीन झोननुसार टाळेबंदीचं प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावं असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं ते म्हणाले

सरकारचा असा कोणताही प्रस्ताव नसून हे वृत्त खोटे आणि निराधार असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे नियमानुसार या सर्व सवलती यापुढेही कायम राहतील असं या स्पष्टीकरणात म्हटलं आहे

आतापर्यंत देशभरात साधारणपणे दहा लाखांपेक्षा जास्त उपकरणांचं उत्पादन झालं असून प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार ही उपकरणं पुरवली जात आहेत तसंच हा पुरवठा सुरळीत होण्याकरता उत्पादक आणि विविध औद्योगिक संस्थांशी समन्वय राखत पुरवठा यंत्रणेतले अडथळे द्र करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या उपचारासाठी लक्षणांच्या गंभीरतेनुसार त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रं उभारण्यात आली असून यातून तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिव्हर क्लिनिक सुरु आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली

अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी औरंगाबाद शहरात अचानक मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबड्रन जागी झाली आहे

अगोदर आढळून आलेल्या बाधित रूग्णांच्या संपर्कात आल्यामुळे हे सर्व रूग्ण अगोदरपासूनच विलगीकरण कक्षात दाखल होते त्यांच्यावर आता बाधित रूग्ण म्हणून उपचार सूरू झाले आहेत

त्याची आई आणि काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या बहिणीचा अहवालही नकारात्मक आला आहे

मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळल्यानंतर हे रूग्ण राहत असलेला सर्व परिसर नियंत्रित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे रूग्णांच्या निकट संपर्कातल्या व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीचं काम सुरू केलं आहे लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे

यामुळे जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या आता अकरा झाली आहे या जवानांना यापूर्वीच विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं सर्व जवानांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितलं

भंडारा जिल्ह्यात काल पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे

यासोबतच उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झाल्यानं एका युवकाला काल सातारा जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

यापूर्वी शहरात दोन रूग्ण आढळले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी पहिला रूग्ण बरा होण्याच्या मार्गावर असून त्याचा फेर तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान अबचलनगर भागात बाधित रुग्ण आढळमुळे हा भाग नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे

प्ण्याहून नातेवाईकांकडे हा रूग्ण आला होता याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले आजच्या तारखेला परभणी जिल्हा हा पूर्णपणे कोरोना मुक्त झालेला आहे

की त्यांनी गर्दी करणं टाळावं

आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आणि अगदी आवश्यक असेल तेवढ्याच वस्तू त्यांनी घ्याव्यात

यात काही डॉक्टरांचा सुद्धा समावेश आहे

कोविड विषाणू प्रादभावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे

मुस्लिम बांधवानी आपल्या घरातच नमाज अदा करावी तसंच रोजा सोडण्यासाठी लागणारी फळं आणि इतर वस्तू सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन खरेदी कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे

यानुसार कुठल्याही आपत्तीत जसे की युद्ध साथ रोग पूर दुष्काळ आग वादळ भूकंप यामध्ये सरकार विविध कर भरणा आणि इतर सेवांच्या बाबतीत निश्चित केलेल्या वेळेची मुदत वाढवू शकतं यासंदर्भात राज्यपालांच्या मान्यतेने अध्यादेश काढला जाईल

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला कोविडच्या आजारामुळे मुदत पुर्ण होत आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळेवर होऊ शकणार नाही या पार्श्वभूमीवर या संस्थांवर प्रशासक नेमता विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ देण्याची तरतूद या सुधारणांमध्ये करण्यात आली आहे

यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार आहे कोरोना विषाणूमुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट आली त्यामुळे द्ध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दोन महिन्याकरता चार कोटी लिटर द्धाचं रुपांतर द्रध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांना पदाची शपथ देतील भारतीय तंत्रज्ञान संस्था तसंच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था या दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक शुल्क कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

दोन्ही संस्थांच्या बरोबर चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

कोरोना विषाणू प्रतिबंधक टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा सुरू असून त्यानंतरच निर्णय जाहीर केला जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे ते काल रत्नागिरीत वार्ताहरांशी बोलत होते विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही टाळेबंदी संपल्यानंतरच निर्णय घेतला जाणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा अवधी दिला जाईल असंही ते म्हणाले

खासदार पाटील यांनी जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून गरजूंना सॅनिटायझर मास्क धान्याची पाकिटं तसंच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना फळांचं वाटप केलं

गुलमंडी औरंगपुरा इथंही अन्न धान्य किराणा वितरण करण्यात आलं आमदार प्रदीप जैस्वाल तसंच किशनचंद तनवाणी यावेळी उपस्थित होते

संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे एक कोटी रूपयांचा धनादेश सुपूर्द केला तालुक्याच्या ठिकाणच्या एका पतसंस्थेनं एवढी मोठी मदत देणं हे गौरवास्पद असल्याचं प्रांताधिकारी पवार यावेळी म्हणाले

यातील लाभार्थी औरंगाबाद इथल्या गंगामाई लॉजिंग आणि औषधी दकानाचे मालक प्रशांत जगताप यांनी मुकूंदवाडीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे दीड हजार गोरगरीबांना अन्नदान केलं असून बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना नाष्टा शुद्ध पाणी वाटप केलं आहे अन्य एक लाभार्थी औरंगाबाद इथल्या ध्यास अभ्यासिकेचे संचालक लक्ष्मण नवले यांनी त्यांच्या मूळ गावी खालाप्री इथं गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं

भूगर्भातून गुढ आवाज येऊन हादरे बसले भूकंप मापकाचर तीन पूर्णांक चार रिश्टर स्केल वर भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर तुरोरी गावात स्वच्छता नागरी सुविधा नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन दर्लक्षित घटक महिला अनुसूचित जाती जमाती दिव्यांग यांच्यासाठी केलेलं कार्य आपत्ती व्यवस्थापन उत्पन्नवाढीसाठी राबवलेले उपक्रम यामुळे पंचायत सशक्तीकरण अंतर्गत त्रोरी गावाची या प्रस्कारासाठी निवड झाली आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

शहराला पाणी पुखठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे

प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी स्थापन झालेल्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

मराठवाड्याचा अद्याप अनुशेष तसंच अपेक्षित विकास न झाल्यानं हे मंडळ बंद करू नये असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी या पत्राची प्रत पाठवली आहे

लोहा तालुक्यात आडगावचे प्रगतशील शेतकरी दिगंबरराव क्षीरसागर यांनी काल रासायनिक खतांची खरेदी केली असून पेरणी पुर्व तयारी सुरू झाली असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथल्या कापूस खरेदी केंद्राला भेट देऊन शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या केंद्रामध्ये कापू खरेदीची स्थिती जाणून घेतली तसंच जिनिंग मालक आणि ग्रेडर यांना शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना दिल्या

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतिचं हळद बेणं यांच काळात खरेदी करत असतो गेल्या वर्षी घसघशीत ऊत्पन्न देणारी शंकरा ही जात हळद उत्पादक शेतकरी नोंद्र चव्हाण यांनी विकसित केली आहे या वाणाबद्दल अधिक माहिती देत आहेत शेतकरी नरेंद्र चव्हाण हे जे बेन आहे ते सातचं महिन्यात येत

आणि शंकराच्या या व्हरायटी मध्ये ते पाच ते सहा टक्के आहे आणि द्रसऱ्या देशांमध्ये हळदीला आता खूप मागणी वाढणार आहे आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना चांगला मिळेल जेणेकरून शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये आर्थिक उन्नती होऊ शकते

या घटनेत दोन एकरातला ऊस जळून खाक झाला यात शेतकऱ्याचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे